आयएनएक्स मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी

मात्र या समितीच्या शिफारशींवरच आता प्रश्न उपस्थित केले जात असल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे त्या आज पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या उद्योगांमुळे रोजगारनिर्मिती होते त्यामुळे करप्रशासनानं उद्योगांना चालना देणारं धोरण राबवणं महत्त्वाचं आहे असं त्या म्हणाल्या जनऔषधी केंद्रांमधून विकल्या जाण या सॅनिटरी नॅपकीन्सची किंमत सरकारनं प्रती नग दीड रुपयानं कमी केली असून आता एक नॅपकीन अडीच रुपयांऐवजी फक्त एक रुपयाला मिळेल केंद्रिय रसायन आणि खतमंत्री सदानंद गौडा यांनी आज ही घोषणा केली देशातल्या सर्व महिला आणि मुलींना सुरक्षित आणि आरोग्यवर्धक उत्पादनं परवडणा या किंमतीत उपलब्ध होतील अशी काळजी सरकार घेईल असं त्यांनी नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं

त्यांनी यावेळी जनऔषधं आणि जनौषधी दुकानांची माहिती देणा या जनौषधी सुगम या अॅपचंही उद्घाटन केलं

त्याबद्दल माहिती देण्यासाठी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते या परिसंवादात दोनशे देशांमधले तीन हजाराहून अधिक प्रतिनिधी भाग घेतील त्यात शंभर देशांतल्या मंत्र्यांचाही समावेश असेल अशी माहितीही जावडेकर यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेसुद्धा या प्रसंगी उपस्थित राहतील असंही त्यांनी सांगितलं समाजाशी संबंधित सामाजिक तसंच विकासाच्या मुद्यांविषयी माहिती मिळावी यासाठी देशात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कम्युनिटी रेडिओची सोय असायला हवी असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी म्हटलं आहे ते नवी दिल्ली इथं सातव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ संमेलनात बोलत होते स्थानिक पातळीवरच्या गरजा पूर्ण करण्याच्या आजवरच्या प्रक्रियेत रेडियोच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या माहितीनं महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे ग्रामीण भागांत मोठे बदलही घडून आले आहेत असंही खरे यांनी यावेळी सांगितलं खादी ही महात्मा गांधीजीच्या विचारसरणीचा आत्मा असून खादीक्षेत्राला चालना देण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रिय सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्री नितीन गडकरी यांनी उदयोजकांना केलं आहे

रिझर्व बँककडून आर्थिक निधी घेण्याबद्दल केंद्रसरकारवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजपानं आज समाचार घेतला प्रधानमंत्री तसंच अर्थमंत्री आर्थिक संकटाबद्दल गंभीर नसल्याचा आरोप राहुल गांधीं यांनी केला होता

परदेशातून परतल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचं सांत्वन केलं

हे पथक काश्मीरच्या कुठल्या भागांत विकास करता येण्याजोगी परिस्थिती आहे याचं परीक्षण हे पथक करणार आहे

हे पथक सामाजिक आर्थिक विकास प्रकल्पांचा एक अहवालही सादर करणार आहे

आंध्रप्रेदशातल्या विजयवाडा इथं नागरिकांच्या एका संमेलनात ते बोलत होते यामुळे काही तात्पुरते प्रश्न निर्माण झाले तरी हा देशाला उपयुक्त ठरणारा निर्णय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेच्या अंतिम नोंदणी मधे राहून गेलेल्या नागरिकांना त्यांच्या भारतीय नागरिकत्वाविषयी परदेशी प्राधिकरण निर्णय देत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घेता येणार नाही असं आसाम सरकारनं स्पष्ट केलं आहे गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी जारी केलेल्या नोटीशीनुसार दाखल अर्जांवरील सुनावणीसाठी लवकरच दोनशे नव्या परदेशी प्राधिकरणांची स्थापना करण्यात येईल

सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया सुरु आहे आयएनएक्स मिडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटकेपासून संरक्षण सर्वोच्च न्यायालयानं उद्यापर्यंत वाढवलं आहे चिदंबरम यांच्या दोन याचिकांवरच्या सक्तवसुली संचालनालयाच्या युक्तीवादावर उद्या सुनावणी करणार असल्याचं न्यायमुर्ती आर भानुमथी आणि न्यायमुर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठानं म्हटलं आहे चिदंबरम यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांच्या उलट तपासणीच्या प्रश्नोत्तरांची लिखीत प्रत मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे

आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडण्याचा गुन्हा पुन्हा न करण्याचा इशारा न्यायालयानं या मच्छीमांराना दिला आहे

उत्तर प्रदेशमधे आज सकाळी शाहजहांपूर जिल्ह्यातील रोजा पोलिस ठाण्याजवळ झालेल्या रस्ता अपघातात सतरा लोक ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत लखनौ दिल्ली महामार्गावर जमका दोराहा जवळ ट्रक उलटून हा अपघात झाला जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे इराणविरोधातले सर्व निर्बंध उठवण्यासाठी अमेरिकेनं पहिलं पाऊल उचालावं असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांनी म्हटलं आहे इराणशी चर्चा करायला तयार असल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अध्यक्षांनी हे मत व्यक्त केलं आहे इराणविरोधातले सर्व बेकायदेशीर अन्यायकारक आणि चुकीचे निर्बंध अमेरिकेनं मागे घ्यावेत असंही रौहानी यांनी सांगितलं

सरकारी दस्तावेजात औपचारिक नोंद नसली तरी राष्ट्रीय कवी म्हणून ते ओळखले जातात बंडखोर किंवा विद्रोही कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नझरुल यांनी जवळपास तीन हजार काव्यरचना केल्या असून त्यातल्या ब याच संगीतबद्वही केल्या आहेत आणि त्या नझरुल गीती म्हणून सुपरिचित आहेत स्वित्झंलंडमधे बसेल इथं झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणा या पी व्ही सिंधूनं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली भारताची शान असलेल्या सिंधूनं देशासाठी सुवर्णपदक जिंकून देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केल्याचं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर केलेल्या ट्विटमधे म्हटलं आहे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या पी व्ही सिंधूचं नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी तिच्यासोबत राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद सुद्धा होते क्रीडा रसिक चाहते आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या वेळी सिंधूला गराडा घातला अत्यंत व्यग्र वेळापत्रकामुळे थकलेल्या सिंधुनं तरीही सुहास्यवदनानं चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि उत्साहानं वार्ताहरांच्या प्रशांना उत्तरं दिली माझ्या कारकिर्दीत या विजेतेपदाची मी अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होते त्यामुळे मला खूप आनंद झाला असून विजयाच्या त्या अनमोल क्षणांमधून अजूनही बाहेर पडता आलेलं नाहीअसं ती म्हणाली

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमचं नाव आता अरूण जेटली स्टेडियम होणार आहे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे पुढील महिन्याच्या बारा तारखेला हा नामकरण सोहळा पार पडेल यावेळी स्टेडियममधल्या एका स्टँड म्हणजेच बैठक व्यवस्थेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव दिलं जाईल